देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पूनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात केला आहे शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक सुलभ करण्यामधे या योजनेनं महत्वाची भूमिका बजावली आहे आता देशातले शेतकरीही आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अविभाज्य भाग बनत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे

अधिक चांगल्या सिंचन स्विधा तंत्रज्ञान कर्ज उपलब्धता मोठ्या बाजारपेठांशी संपर्क पीकविमा मातीच्या आरोग्यावर भर इत्यादी गोष्टी केल्या त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत असं ते म्हणाले किमान आधारभूत दरात ऐतिहासिक वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण्यासाठी सरकार बांधिल असल्याचा प्नरुच्चारही मोदी यांनी केला कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या कार्यालयीन वेळा दोन पाळ्यांमधे तसंच घरुन काम करण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्यानं लसीकरण करावं याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले मंत्रालयात बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत एक दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं तापमान प्रवेशापूर्वी पाहावं तसंच त्यांची एटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी राज्यातल्या इतरही सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये योग्य ती जंतूनाशकं असावीत वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावं असं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं

बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे

मात्र देशात याबाबत ठोस अहवाल नसल्याचं त्यांनी म्हटलंय

त्यात ठाण्यातल्या हवाई दल केंद्रावरच्या केंद्रीय विदयालयाची विदयार्थिनी श्रावणी जावळे हिचाही समावेश होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या प्रस्तकाचा परीक्षेच्या तयारीत खुप उपयोग झाल्याचं तिने आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

परीक्षेच्या आधी पालक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यावर खूप दबाव आणतात मात्र परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर हे योग्य नसल्याची पालकांचीही खात्री पटल्याचं तिने सांगितलं

नगर विकास मंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर झाला

अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून तो ऑनलाईन पदधतीनं होणार आहे खेळणी उदयोगक्षेत्राच्या सर्वकष विकासाच्या दृष्टीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जागसमोर मांडणं हा या महोत्सवाचा उददेश आहे देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत कुडोज किड्स य्टीलीटी ही कंपनीही या महोत्सवात सहभागी होत आहे या कंपनीचे संस्थापक अनिल दगडे यांनी या महोत्सवाच्या आयोजनाबददल काय वाटतं याविषयी आपल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या

त्यात महापारेषणला हा प्रस्कार मिळाला महापारेषण कंपनीनं जाईंट व्हेंचर उपक्रमादवारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू अर्थात ऑप्टिकल ग्राउंड वायर नेटवर्क प्रस्थापित केलं आहे त्यातून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत साध्य करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे

विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकण्यात अपयश आल्याने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी राजीनामा दिला होता नायब राज्यपाल टी सौंदरराजन यांनी म्ख्यमंत्र्यांना बहमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते

काल केवळ तीन जणांचा कोरोनाम्ळ मृत्यू झाला

वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं काल झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत वाशीम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून याबाबत अहवाल मागवण्याच्या सूचनाही त्यांनी मूख्य सचिवांना दिल्या आहेत काल राज्यातल्या कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते मुंबई महानगर क्षेत्रातल्या महानगरपालिका आयुक्तांशीही कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी चर्चा केली अहमदाबाद इथं जगातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी मोटेरा क्रिकेट स्टेडीयमचं उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं जगातल्या सगळ्यात मोठ्या अशा या स्टेडियममध्ये आजपासून भारत विरुदध इंग्लंड या मालिकेतला तिसरा सामना होतो आहे या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते यावेळी आपला शंभरावा सामना खेळत असल्याबद्दल इशांत शर्मा याचा राष्ट्रपर्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सामन्यात आज इंग्लडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

तांत्रिक कारणामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातल्या व्यवहारांमध्ये सकाळपासून अडचणी येत असल्यामुळे शेअर बाजारातले व्यवहार आज दपारी पावणे बारापासून बंद करण्यात आले आहेत

यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल संध्याकाळी जारी केले त्यान्सार जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक केलं आहे आगामी काळात कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करत आहे

त्यामुळे आता संपूर्ण जिल्हाच लॉकडाऊन झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बुलडाणा जिल्हयात प्रसिध्द असलेली सैलानी बाबा यात्रा यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रदद केली आहे

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक निर्बंध लागू होत आहेत

मात्र आवश्यक ती काळजी घेत संमेलन घेण्याची तयारी आयोजक करत आहेत संमेलनासाठी आणखी महिनाभराचा कालावधी शिल्लक असून तोपर्यंत परिस्थिती निवळेल अशी आयोजकांना अपेक्षा आहे या संमेलनाचे निमंत्रक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी याबाबत माहिती दिली कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बहन्मंबई महानगरपालिका क्षेत्रात बिना मास्क आढळणाऱ्या नागरिकांवर केली जाणारी दंडात्मक कारवाई अधिक व्यापक आणि प्रभावीरित्या राबवली जात आहे